पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपणार जीएनसीटीडी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार सुधारणा विधेयक काल संसदेमध्ये मंजूर झालं काल या विधेयकाला राज्यसभेमध्ये मंजूरी मिळाली

या सुधारित विधेयकानुसार दिल्ली विधानसभेमध्ये मंजुरी मिळालेला कोणताही कायदा लागू करण्याचा अधिकार आता नायब राज्यपालांना असणार आहे या विधेयकाद्वारे दिल्लीच्या नायब राज्यपालांना वाढीव अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील परस्पर संबंध अधिक मजबूत आणि स्नेहपूर्ण करण्याचा हेतू आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सदनामध्ये हे विधेयक मांडताना सांगितलं

देश कोविड पत्रपरिषद कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधलं अंतर वाढवण्यात आलं असून कोवॅक्सीन लसीच्या मात्रामधल अंतर वाढवलेल नाही असं काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत देशातल्या कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली

मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि पंजाबमधली रुग्णवाढ चिंताजनक आहे असं भूषण यांनी सांगितलं

यात पुणे नागपूर मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद नांदेड जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे असंही भूषण यांनी सांगितलं

अमेरिका प्रशासनानं त्याला नियंत्रण घालण्याच्या दृष्टीनं लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे त्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे

या नव्या नियमांनुसार युरोपीय महासंघ संसर्गाचं प्रमाण आणि लसीची उपलब्धता यांचा अभ्यास करून त्यानुसार कोणत्या देशाला लसीच्या किती मात्रा प्रवायच्या याबाबतचा निर्णय घेणार आहे असं संघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी म्हटलं आहे

वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे नुकताच भारतातर्फे देण्यात येणारा गांधी शांतता पुरस्कार रहेमान यांना जाहीर झाला आहे भारत बांगलादेश दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं मोदी यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं या दौऱ्यात सुरक्षा आर्थिक भागीदारी यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण अपेक्षित आहे ग्राम उजाला गावोगावी वीजपुरवठा करण्याच्या हेतूनं तयार करण्यात आलेल्या ग्राम उजाला मोहिमेचा प्रारंभ काल केंद्रीय विद्युत आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर

सिंह यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं करण्यात आला या योजनेअंतर्गत एनर्जी एफ़िशिएन्सि सर्व्हिसेस या कंपनीची उपकंपनी असलेल्या कनव्हर्जंस एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीतर्फे ग्रामीण भागामध्ये एल ई डी बल्ब उपलब्ध करून देणार आहे

बंगाल पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपणार आहे

मेदिनीपूर आणि झारग्राम मतदार संघामध्ये मंत्री आमदार माजी खासदार आणि मूळचे अभिनेते असलेले दोन नेते यांचा समावेश आहे

तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं आपल्या कार्यकाळात विकासाची कोणतीच कामं केली नाहीत आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुआरे सरकार अर्थात सरकार आपल्या दारी ही योजना सुरू केली अशी टीका मोदी यांनी आपल्या भाषणात केली

आसाम आसाममध्येही विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आज समाप्त होत आहे

आज दिवसभर इथं विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा प्रचारफेऱ्या प्रचारसभा इत्यादींची रणध्माळी असणार आहे

या योजनेबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी आपके द्वार आयुष्मान हे अभियान चालविण्यात आलं होतं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार